पंतप्रधान कोविड बैठक कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी तपासणी बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध उपचार याबरोबरच कोरोना संबधीचे नियम आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण ही पंचसूत्री अत्यंत काटेकोरपणे आणि गांभिर्याने अवलंबावी असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिले देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसंच देशव्यापी लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी काल एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती कोरोनाचा प्राद्भाव सर्वाधिक असलेल्या महाराष्ट्रासह पंजाब आणि छत्तीसगडमध्ये केंद्रीय पथक पाठवण्याची सूचना पंतप्रधानांनी केली या जागतिक संकटाला तोंड देताना व्यापक जनजागृतीवर भर द्या असं सांगतानाच कोरोनाविरुद्धच्या लढाईला लोकचळवळीचं स्वरूप यायला हवं यात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे असं मोदी यांनी नमूद केलं

प्रतिबंधित क्षेत्र निश्वित करताना त्या भागात आवश्यक उपाययोजना राबवताना त्या त्या भागातल्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांची मदत घ्या असं आवाहन त्यांनी केलं सर्व राज्यांनी आरोग्य यंत्रणा बळकट कराव्यात रुग्णांना उपचारासाठी खाटांची उपलब्धता त्याचं योग्य नियोजन करून मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावं गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींकडून नियमांचं पालन होत आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवा असे निर्देशही पंतप्रधानांनी दिले या बैठकीला कॅबिनेट सचिव पंतप्रधानांचे प्रधान सचिव आरोग्य सचिव नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

त्यामुळे भारत वेगानं लसीकरण करणाऱ्या देशांपैकी एक बनला आहे महाराष्ट्र निर्बंध महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक करणार असल्याचं राज्य शासनानं काल जाहीर केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली त्यानंतर काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्बंधांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं

सर्व मॉल्स रेस्टॉरंटस बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खाद्यपदार्थांची घरपोच सेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील

तर खासगी कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी असं सांगण्यात आलं आहे

निवडणक तयारी तमिळनाडू केरळ पुद्दुचेरी आसाम आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये उद्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत असून त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे तमिळनाडू केरळ आणि पुदुच्चेरी इथं एकाच टप्प्यात मतदान होणार असून आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे

त्याचबरोबर तामिळनाडूमध्ये कन्याकुमारी आणि केरळमध्ये मल्लपुरम लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांसाठीही मतदान होणार आहे

या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची ते विचारपूस करणार असून हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला गुप्तहेर विभागाचे संचालक अरविंद कुमार आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करताना शहा म्हणाले की या जवानांनी देशासाठी दिलेलं बलिदान वाया जाणार नाही

दःख व्यक्त छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना वीरमरण आल्याच्या घटनेबाबत फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लिनेन यांनी तीव्र द्ःख व्यक्त केलं आहेया दुर्घटनेबाबत आपल्यालाअत्यंत दुःख झालं असून हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांप्रती आपल्या संवेदना असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे दहशतवादाविरुद्धच्या लढाईत फ्रांस कायमच भारताच्या बरोबर असल्याचं

लावारोव्ह रशियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सर्जी लावारोव्ह आजपासून दोन दिवसांच्या भारतभेटीवर येत आहेत या दौऱ्यामध्ये द्विपक्षीय संबंधांमधील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार असून त्याबरोबरच आगामी भारत रशिया वार्षिक संमेलनाच्या पूर्वतयारीचाही आढावा घेतला जाणार आहे परस्पर सहकार्य आणि हिताच्या द्विपक्षीय तसच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही यावेळी चर्चा अपेक्षित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस

कृष्ण नगर आणि प्रेम कुमार यांनी देखील दोन सुवर्णपदक जिंकली

फ्रान्स आणि मलेशिया अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार